सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात

उत्तरप्रदेशात चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

यंदाचा महाराष्ट्र दिन साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन

चित्रपट प्रभागाद्वारे दोन दिवसांचा दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव

पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे

कुचबिहारमधील सितलकुची इथंही आज फेरमतदान होणार आहे

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी म्हणून निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात इ व्ही एम बरोबरच व्ही व्ही पी ए टी वापरण्याचा निर्णय घेतला आहे आठव्या टप्प्यासाठीच्या विविध पक्षांच्या आघाडीच्या प्रचारकांच्या प्रचाराची गेल्या सोमवारी संध्याकाळी सांगता झाली कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं घातलेल्या बंधनानुसार या टप्प्याचा सर्व प्रचार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनच पार पडला राजकीय कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला मतमोजणी विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा तसच पोटनिवडणुकीतील मतमोजणीदरम्यान सुरक्षिततेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कडक नियम जारी केले आहेत कोणत्याही उमेदवाराला किंवा प्रतिनिधीला आर टी पी सी आर किंवा अंटीजेन चाचणी केल्याशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर ज्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यानाच तिथं प्रवेश दिला जाणार आहे शिवाय मतमोजणीच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबतचे सर्व नियम पाळले जातात की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे मतमोजणी केंद्रांमध्ये सर्व उपाय योजना योग्यरीतीने केल्या आहेत याबाबत स्थानिक आरोग्य प्राधिकरणानं प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे

उत्तरप्रदेश पंचायत निकाल उत्तरप्रदेशमधल्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातली पंचायत निवडणूकीसाठीचं मतदान आज होत आहे सकाळी सात वाजता सुरु झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहील

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजनांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगानं दिल्या आहेत

मोदी ऑक्सिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे कोविड व्यवस्थापनासाठी द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याची लवकरात लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत

डी आर डी ओ आणि सी एस आय आर नं विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे उत्पादन देशांतर्गत उत्पादकांना हस्तांतरित करून या प्रकल्पांची स्थापना केली जाणार आहे

या दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ होण्यासाठीकोविन पोर्टलचं सर्व्हर सक्षम असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे

सरकारनं वाहनांच्या नोंदणीसंदर्भात नागरिक केंद्रित अनेक उपाय आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सुविधा केल्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे वाहन नोंदणी प्रक्रियेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनाची पुन्हा नोदणी करण्याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे

त्यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन सोहळा होईल जिल्ह्याचे संपर्क मंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालिका आयुक्त एवद्यांच्याच उपस्थितीत हा सोहळा होईल यांच्या व्यतिरिक्त अन्य पाहण्याना आमंत्रित केलं जाणार नाही महाराष्ट्र दिनानिमित्त कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही तसंच ध्वजवंदन सोहळ्याच्या ठिकाणीही कोविड मार्गदर्शक सुचनांचं पालन करण्यात यावं असंही राज्य प्रशासनानं सांगितलं आहे संयक्त राष्ट्र कोविड भारत भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी विभागाद्वारे संयुक्त राष्ट्र भारताला मदत करत आहे

अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या निवेदनांत देण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या स्थानिक समन्वयक रेनटा लोक डिसेलिअन याबाबतचं सहकार्य करत असल्याचं या निवेदनांत म्हटलं आहे

युनिसेफद्वारे महाराष्ट्रांतील कोविड संसर्गाच्या जोखिम असलेल्या परिस्थितीवर मात करण्याबाबत विचार करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे

फाळके यांच्यावरील पाच चित्रपट यात दाखवण्यात येतील त्यामध्ये ड्रीम टेक्स विग्ज फाळके चिल्ड्रेन द पी प्लांट लिगॅसी ट्रेसिंग फाळके आणि रंगभूमी या चित्रपटांचा समावेश आहे फिल्म्सडिवीजन डॉट ओआरजी आणि प्रभागाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर हे चित्रपट मोफत पाहता येतील क्रिकेट आय पी एल क्रिकेटमध्ये सनरायझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात चेन्नई संघानं सात गडी राखून हैद्राबाद संघावर विजय मिळवला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात नवी दिल्लीत दुपारी साडे तीन वाजता सामना होईल तर अहमदाबाद मध्ये संध्याकाळी साडे सात वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार